परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज नवी दिल्ली बातमीदारांना ही माहिती दिली भारतात आणखी आत्मघातकी दहशतवादी हल्ले करण्याचा जैश ए महम्मदचा प्रयत्न असून त्यासाठी फिदाईन जिहादींना प्रशिक्षण दिलं जात असल्याची विधसनीय माहिती मिळाली होती त्यामुळे ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं या कारवाईत मोठ्या संख्येनं दहशतवादी त्यांचे प्रशिक्षक अनुभवी म्होरके आणि जिहाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती गोखले यांनी दिली हा अड्डा जेश ए महम्मदचा प्रमुख मसूद अझर याचा मेहणा मौलाना युसुफ अझर ऊर्फ उस्ताद घौरी चालवत होता असं त्यांनी सांगितलं हल्ल्यात नागरिकांना जा होणार नाही याची काळजी घेऊन ही कारवाई केली भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्याना जैश ए महम्मद जबाबदार असून त्याच्या प्रशिक्षण तळाची माहिती पाकिस्तानला दिली होती मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही दहशतवादाच्या विरोधात सर्व उपाययोजना करण्यासाठी भारत बांधील असून आता पाकिस्ताननं जैश ए महम्मदसह सर्व दहशतवादी गटांचे अड्डे नष्ट करावे अशी भारताची अपेक्षा असल्याचं गोखले यांनी सांगितलं पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणा या या कारवाईचं विविध राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय डेछाशक्तीमुळे हे शक्य झाल्याचं भाजपानं म्हटलं आहे सुरक्षा दलाच्या जवानांच्या वीर मरणानं व्यथित आणि शोकसंतप्त झालेल्या प्रत्येक भारतीयाला यामुळे दिलासा मिळाला असल्याचं ट्विट भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी केलं आहे भारतीय हवाई दलानं आपल्या सातत्यपूर्ण आणि निर्धारपूर्वक प्रयत्नांनी भारतीयांना सुरक्षित ठेवण्यात बजावलेल्या भूमिकेचा काँप्रेसला अभिमान असून हवाई दलाच्या वैमानिकांना आपण वंदन करतो असं काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हवाई दलाचं अभिनंदन करण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला दिल्ली विधान सभेत सर्व सदस्यांनी उभं राहून हवाई दलाच्या या पराक्रमाला अभिवादन केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्याचं स्वागत केलं आहे केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झाली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित होते तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल केंद्रीय सचिव पी के सिन्हा परराष्ट्र सचिव विजय गोखले गृहसचिव राजीव गौबा प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि अतिरिक्त प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा हे देखील उपस्थित होते

मीर वा ऊ उमर फारुख सैयद अली शाह गिलानी यांचा मुलगा नईम गिलानी यासिन मलिक शबीर शहा अशरफ सहराई आणि जफर भट यांच्या घरावर छापे टाकल्याचं अधिका यांनी सांगितलं पाकिस्तानातून विभाजन वाद्यांना हवालाच्या माध्यमातून पैसे पुरवले जात असल्याच्या आरोपावर ही चौकशी सुरु असल्याचं अधिका यांनी सांगितलं देशात बेरोजगारी असल्याचा विरोधकांचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे

थेट परकीय गुंतवणुकीचं प्रमाण सर्वोच्च असताना व्यावसायिक वाहनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असताना रस्ते रेल्वे गृहनिर्माण तसंच त्विर पायाभूत कामं प्रगती पथावर असताना रोजगार निर्मिती होत नाही असा आरोप कसा होतो याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं

मध्यमवर्गियाना पाच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी आपल्या सरकारन दिली असं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज राजस्थानात चुरु जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे गेल्या चार दिवसात राजस्थानात होणारी त्यांची ही चौथी सभा आहे

अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी प्रश्न सुटण्याची एक टक्के जरी शक्यता असेल तर मध्यस्थीचा पर्याय विचारात घेतला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज सुनावणी सुरु झाली

एक कोटी रुपये मानचिन्ह गौरवपत्र आणि पारंपारिक हस्तकलेची विशेष वस्तू असं या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित होते

शांततामय मार्गानं सामाजिक आर्थिक किंवा राजकीय परिवर्तन घडवून आणणा या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो

उंकॉन भक्तांनी तयार केलेल्या भगवद्वीतेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे

यात भगवद्नीतेतले मूळ श्नोक अर्थासह लिहिले आहेत या आवृत्तीचं एक पान उलटून प्रधानमंत्री तिचं उद्घाटन करतील या प्रसंगी त्यांचं भाषणही होणार आहे आकाशवाणीच्या राजधानी आणि एफ एम गोल्ड वाहिनीवरुन दुपारी साडेचार वाजल्यापासून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी आरोपी असलेल्या गौतम खेतान या वकीलाला न्यायालयात हजर करण्यासाठी दिल्लीतल्या न्यायालयानं आज वॉरंट जारी केलं विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी हे वॉरंट जारी केलं

याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयनं खेतानला अटक केली होती मात्र त्याला जामीन मिळाला अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात मध्यस्थ असल्याच्या आरोपावरुन अटक केलेल्या ख्रिस्तीयन मिशेल याची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं आणखी एका दिवसासाठी वाढवली आहे

त्याच्याबरोबरच गु डी हाशके आणि कार्लो गेरोसा हे आणखी दोन आरोपी या प्रकरणात आहेत

रविवारी मध्य हिरान प्रांतात बेलेडविनच्या पूर्वेकडील ग्रामीण भागात प्रवास करत असलेल्या या दहशतवाद्यांना लक्ष्य करून हवाई हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या लष्करी सुत्रांनी म्हटलं आहे